आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री म्हणून वाय

काँग्रेसचे अध्यक्ष वाय

जगनमोहन रेङ्डी यांनी आज शपथ घेतली

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकाला होणार आजपासून सुरुवात इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार सलामीचा सामना

जोडी आज आपला सामना खेळणार नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात नरेंद्र मोदी आज सलग दुस यांदा प्रधानमंत्री पदाची शपथ घेतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांना आणि मंत्रिमंडळातल्या तिर सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील हा कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता होणार आहे पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर लगेच दुस यांदा निवड होणारे मोदी हे पहिलेच भाजपा नेते आहेत विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष प्रधानमंत्री आणि विशेष दूत या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत बिमस्टेक राष्ट्रांच्या सदस्यांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण आहे बांग्लादेश श्रीलंका किर्गीज प्रजासत्ताक आणि म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष मॉरिशस नेपाळ आणि भूतानचे प्रधानमंत्री तसंच थायलंडचे विशेष दूत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील काँग्रेस अध्यक्ष राह्ल गांधी आणि युपीए अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याबरोबरच विविध राज्यांचे मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत शपथविधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दुपारी चार ते रात्री नऊ या वेळात दिल्लीतल्या अनेक रस्त्यांवरची वाहतूक बंद असेल दरम्यान भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी राजघाट क्रें जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली मोदी यांनी सदद्व अटल समाधी ॐ जाऊन माजी प्रधानमंत्री दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनाही आदरांजली वाहिली यावेळी भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि अनेक भाजपा नेते उपस्थित होते त्यानंतर राष्ट्रीय युद्धस्मारकाला भेट देऊन मोदी यांनी हुतात्म्यांना अभिवादन केलं नव्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याचं आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून थेट प्रसारण केलं जाणार आहे याशिवाय सोहळ्याआधी संध्याकाळी साडेसहा वाजता एक विशेष कार्यक्रमही प्रसारीत केला जाणार आहे हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या राजधानी आणि देशभरातल्या एफ

रेनबो वाहिन्यांवर ऐकता येईल

भाजपा नेते नरेंद्र मोदी यांनी काल संध्याकाळी माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांची दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली प्रकृती अस्वास्थामुळे नवीन सरकारमधे आपला समावेश करू नये असं पत्र जेटली यांनी मोदींना पाठवलं होतं आपल्याला उपचारासाठी वेळ हवा आहे त्यामुळे नवीन सरकारमधे कोणतीही जबाबदारी नको असं जेटली यांनी पत्रात म्हटलंय तृणमूल काँप्रेसचे आणखी एक आमदार मुनीर उल उलाम यांनी काल भाजपात प्रवेश केला नवी दिल्लीत भाजपाचे सरचिटणीस क्लास विजय वर्गिय यांच्या उपस्थितीत उंलाम आणि तृणमूल काँप्रेसच्या आणखी काही नेत्यांनी भाजपात प्रवेश केला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यपद्धतीवर तृणमूल काँप्रेसचे कार्यकर्ते नाराज आहेत असं विजयवर्गिय यांनी सांगितलं

वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वाय

जगनमोहन रेड्डी यांनी आज आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली

नरसिंह त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली

आंध्रप्रदेशचं विभाजन झाल्यानंतर रेङ्डी हे आंध्रचे दुसरे मुख्यमंत्री झाले आहेत

काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचे मेहणे रॉबर्ट वडूा आज सक्तवसुली संचालनालयाच्या अधिका यांसमोर चौकशीसाठी हजर झाले मनी लाँड्रिंग करून परदेशात बेकायदा मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप वड्रा यांच्यावर आहे यासाठी त्यांना समन्स बजावण्यात आलं होतं मनी लॉंड्रिंग प्रतिबधक कायद्याखाली त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे

वड्रा यांना मंजूर केलेला अटकपूर्व जामिन रद्द करावा तसंच त्यांना परदेशी जाण्यापासून रोखावं अशी मागणी डीनं काही दिवसांपूर्वी केली आहे वड्रा यांच्या परदेशी प्रवासाबाबतचा निर्णय न्यायालयानं येत्या सोमवारपर्यंत राखून ठेवला आहे ईडीनं दिल्ली धिल्या न्यायालयात त्यांचा अटकपूर्व जामिन रद्द करावा या मागणीसाठी केलेल्या याचिकेबाबत न्यायालयानं वड्रा यांच्याकडे उत्तर मागितलं आहे

त्यामुळे चालू शक्षणिक वर्षासाठी हे आरक्षण लागू करता येणार नाही जोपर्यंत अतिरिक्त जागा वाढवल्या जात नाहीत तोपर्यंत खुल्या वर्गासाठी तेरांच्या कोट्यातनं दहा टक्के आरक्षण देता येणार नाही असंही न्यायालयानं पुढे स्पष्ट केलं राज्यसरकारनं दहा टक्के आरक्षण चालू शक्षणिक वर्षाकरता लागू केलं होतं त्या निर्णयाला काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात आव्हान दिलं होतं

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्राधिकरण तसंच वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभागानं संयुक्त मोहिमेत ही कारवाई केली या तिघाजणांवर बागोरी कें गेंड्यांच्या तस्करीचा आरोप आहे त्यांच्याकडून एक बंदूक आणि चार काडतूसं जप्त करण्यात आली आहेत वन्य अधिकारी त्यांची कसून चौकशी करत आहेत

त्याआधी दमण आणि दीवबरोबर गोवा केंद्रशासित प्रदेश होता स्वतंत्र राज्याची स्थापना झाल्यानंतर एक वेगळी ओळख निर्माण करायला त्या राज्याला चालना मिळाली देशाच्या अनेक भागात सध्या भयंकर उष्णतेची लाट आहे त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवनावर परिणाम झाला आहे

महाराष्ट्रासह मध्यप्रदेश तेलंगण हरयाना दिल्ली राजस्थान झारखंड उत्तरप्रदेश आणि ओदिशा डें आगामी दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट राहील अशी शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे

सी सी च्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे लंडनमधल्या ओव्हल मैदानावर इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या सामन्यानं आज स्पर्धेला सुरुवात होईल

काँग्रेसचे वरीष्ठ नेते पी चिदंबरम आणि त्यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांच्या अटकेला दिल्ली उच्च न्यायालयान एक ऑगस्टपर्यंत संरक्षण दिलं आहे एअरसेल मॅक्सीस प्रकरणात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालय चिदंबरम आणि त्यांच्या मुलाविरुद्ध चौकशी करत आहेत सक्तवसुली संचालनालयानं याप्रकरणात अटकपूर्व जामिनाच्या संदर्भात युक्तीवादासाठी तीन आठवड्यांची मुदत मागितली होती त्यामुळे त्यांच्या अटकेलाही तीन आठवडे मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली

या योजना मुख्यत्वे आरोग्य आणि स्वच्छता क्षेत्राशी संबंधित आहेत